केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिगटाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला रबी हंगामात कांद्याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतक यांचं हित जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं या संदर्भात परदेशी व्यापार महासंचालकांनी अधिसूचना जारी केल्यानंतर हा निर्णय लागू होईल कांद्याचे किमान निर्यात दर कमी किंवा रद्द करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली ज्येष्ठ कवी कुसुमाप्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज साजरा केला जातो या निमित्तानं औरंगाबाद क्रिं शासकीय विभागीय ग्रंथालय परिसरात ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी भाषा दिनाच्या अनुषंगानं राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्री

भागवत पुरस्कार डॉ अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आणि मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारांचं आज वितरण केलं जाणार आहे

जलतरण स्पर्धेत सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाच्या साध्वी ध्रीनं पाच सुवर्णपदकं पटकावली

पतियाला खेल्या पंजाब विद्यापीठाच्या उत्कर्ष दिक्षितनं तिरंदाजीत रिकव्ह प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे महिलांच्या रिकव्ह तिरंदाजीत रोहतक शिल्या महर्षी दयानंद विद्यापीठाच्या प्रियंका ठाकरननं सुवर्ण पदक पटकावलं पंजाब विद्यापीठ द्स या तर कर्नाटक विद्यापीठ तिस या स्थानावर आहे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरचिटणीस विधीज्ञ शरद गव्हाणे यांचं काल रात्री औरंगाबाद ििं खाजगी रूग्णालयात निधन झालं

आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी औरंगाबाद विधानसभेची निवडणूक लढवली होती औरंगाबादमधल्या खोकडपुरा भागातल्या शिवाजी हायस्कूलच्या शालेय समितीचे ते अध्यक्ष होते